यात या अर्थसंकल्पाला तत्वतः मान्यता देण्यात आली असून यात अनुदानित आणि विनाअनुदानित वेतन प्रशासकीय खर्च विद्यार्थी सेवा आणि सुविधा शैक्षणिक गुणवत्ता सुधार कार्यक्रम पायाभूत सुविधा स्वतंत्र प्रकल्प आणि योजनांसाठी खर्चाची तरतूद करण्यात आली आहे मानवी जीवन व्यवहारातल्या घटना प्रसंगातली तात्कालिकता बाजूला ठेवून उत्कटता कायम राखणारे रचना कौशल्य उत्तम प्रयोगनिर्मिती मूल्ये आणि प्रेक्षकाभिरूचीचे भान या ग्ण वैशिष्ट्यांमुळे कानेटकरांची कारकिर्द नाटककार म्हणून यशस्वी ठरली या मनस्वी नाटककाराच्या सर्जनयात्रेमुळे मराठी साहित्यातील नाटकांचे दालन समुद्ध झाले कानेटकर हे परिणत प्रज्ञेचे चत्रस्न नाटककार होते असे मत महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा मिलिंद जोशी यांनी केले नाटककार वसंत कानेटकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त महाराष्ट्र साहित्य परिषदेत प्रा जोशी यांच्या हस्ते कानेटकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी परिषदेचे प्रकाश पायग्डे दीपक करंदीकर आणि इतर मान्यवर उपस्थित होते गुलटेकडी इथल्या पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आज आवक वाढल्याने कांदा बटाटा शेवगा यांच्या भावात घसरण झाली तर आवक घटल्याने मटारचे भाव वाढले आहेत पालेभाज्यांमध्ये मेथी पालक अंबाडी चाकवत यांची मागणी वाढल्याने भाव वधारले आहेत तर कोथिंबीर पुदिना शेपू कांदापात यांचे भाव स्थिर आहेत मंदिरे बंद असल्याने आणि सणवार नसल्याने फूल बाजारात मंदीचे वातावरण आहे कित्येक गाळ्यांवर मागणी अभावी फुले शिल्लक असल्याची माहिती अखिल पुणे फुलबाजार आडते असोसिएशनचे अध्यक्ष अरुण वीर यांनी दिली आहे

च्या वतीने प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि पुणे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वाखाली पुणे शहर भाजपाने अलका टॉकीज चौकात आज आंदोलन केलं

गुरुग्राम येथे ही स्पर्धा पार पडली यापूर्वी राष्ट्रीय टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत तब्वल तीन वेळा पराभूत झालेल्या अर्ज्न कढे याने त्याला इतके दिवस हुलकावणी देणारे हे राष्ट्रीय विजेतेपद पटकावून आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी नोंदविली अर्ज्न प्ण्यातल्या पीवाय सी जिमखाना क्लब येथे सराव करतो हवामान पुणे आणि परिसरात आज आकाश अंशत ढगाळ होतं

उद्याही आकाश अंशत ढगाळ राहणार असून पावसाच्या हलक्या सरी पडण्याचा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे तर हा होता आजचा पुणे वृत्तांत